दरम्यान दूस यांदा प्रधानमंत्रीपद स्वीकारल्यानंतर प्रधानमंत्री पहिल्यांदाच क्रळ भाँचर गद्धआहृत त्रिशूरमधल्या गुरुवायूर मंदिरात तख्राज दक्षिशन घटील त्यानंतर गुरुवायूर इथं भाजप कार्यकर्त्यांना तस्तिबोधित करणार आहता सभत्तिर तक्रीची इथख्रिस्तिन मालदीव आणि श्रीलंका दौ यासाठी रवाना होतील

नोवाक जोकोविच आणि डॉमिनिक थिएम यांच्यातला सामना खराब हवामानामुळखिंबवण्यात आला होता उपांत्य फ्रीचा हा सामना आज पुन्हा सुरू होईल